केरळमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे केरळ सरकारला केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे सरकारचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून सावधगिरीचा उपाय म्हणून थायलंड आणि सिंगापूर मधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची देखील विमानतळावर चाचणी करण्यात येत आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं आतापर्यंत फक्त चीन आणि हॉन्गकॉन्ग मधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं नियमितपणे हात धुवून तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे या खबरदारीच्या उपायांचा अवलंब सगळ्यांनी विशेष करून चीनमधून आलेल्या लोकांनी काटेकोरपणे करायला हवा असं एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी आकाशवाणी शी बोलताना सांगितलं सर्दी खोकला झालेल्यांपासून फुफुसाचे आणि हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांनी तसंच लहान मुलं आणि वयस्कर लोकांनी लांब रहावं अशी सूचनाही गुलेरिया यांनी केली आहे अशा प्रकारच्या उपायांमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार टळू शकेल असं ते म्हणाले तामिळनाडूतल्या नागरिकांनी कोरोना विषाणूच्या संसर्गा बाबत घाबरून जाऊ नये तसच या विषाणूच्या उद्रेकाबाबत खोट्या बातम्या पसरवू नये अशी ताकीद राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना करण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्रवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा धेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण गृह नागरी हवाई वाहतूक आरोग्य संशोधन या विभागांचे सचिव आणि आय टी बी पी ए एफ एम एस तसच एन डी एम ए यांचे प्रतिनिधी उपस्थित होते केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आतापर्यंत अशा सहा आढावा बैठकी घेतल्या आहेत

या सर्वांच्या चाचण्या सुरू आहेत

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला एकत्रितपणे कसा करता येईल याबाबत जी सात राष्ट्रांचा समूह संयुक्तपणे विचारविनिमय करणार आहे या संदर्भात अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचं जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी सांगितलं या समुहात कठिडा फ्रान्स जर्मनी इटली जपानइंग्लंड आणि अमेरिकेचा समावेश आहे

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं होतं लोकसभेत प्रवेश साहिंब सिंग वर्मा हा प्रस्ताव मांडतील तर राज्यसभेत खासदार भुपेंद्र यादव हा प्रस्ताव पटलावर ठेवतील प्रचार संपायला केवळ चार दिवस शिल्लक राहिल्यानं दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम तीव्र केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्व दिल्लीत एका प्रचारसभेला आज संबोधित करतील

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज रोड शो करणार असून मुंडका सदरबजार राजेंद्र नगर आणि प्रेटर कैलाशमध्ये प्रचार सभांना संबोधित करणार आहेत भाजप अध्यक्ष जे पी नङ्डा शकुर बस्ती मॉडेल टाऊन आणि चांदनी चौकात प्रचार सभांना संबोधित करतील शाह यांनी काल मेहराम नगर भागात जनसंपर्क अभियान राबविलं होतं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत शाह यांनी काल बुरारीमध्ये एका प्रचार सभेला संबोधित केलं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपआणि संयुक्त जनता दल यांनी युती केली आहे निवडणूक आयोगानं दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांना तात्काळ प्रभावानं पदमुक्त केलं आहे आणि त्यांना गृहमंत्रालयाशी संपर्क करायला सांगितलं आहे सद्यस्थितीत दक्षिण पूर्व दिल्लीचे वरिष्ठ अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुमार ज्ञानेश यांना उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत या पदावर नेमणूक करण्यासाठी तात्काळ तीन जणांची समिती नेमावी असं निवडणूक आयोगाने गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे

येडियुरप्पा यांनी काल बंगळुरू इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत दिली

तर भाजपाच्या तीन जुन्या आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे छत्तीसगडमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू झालं आहे

या टप्प्यात सूमारे एक लाख आठ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे नक्षलग्रस्त भागात मतदान दुपारी दोन वाजता संपेल तर इतर भागात ते तीन वाजेपर्यंत चालेल मतदान पूर्ण झाल्यानंतर तासाभरातच मतमोजणीला सुरुवात होईल महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात झरे गावाजवळ काल रात्री एक जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात जीपमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण बचावला आहे हे सर्वजण साताऱ्यात चितळी इथं एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे या प्रदर्शनात अंतराळ विज्ञान संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातली उत्पादनं तसंच उद्योजक आणि कंपन्यांचा सहभाग असेल निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून ठेवला सगळ्या पक्षकारांचा युक्तिवाद संपल्यानंतर यासंदर्भात निर्णय दिला जाईल असं न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी काल सुनावणीदरम्यान सांगितलं

बेकायदा कृती प्रतिबंधक कायदा आणि शस्त्र कायद्याअंतर्गत बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातून एका जहाल नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे

छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल घडवलेल्या दोन बॅम्बस्फोटांमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत पोटाली गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात छत्तीसगड सशस्त्र पोलीस दलाचे हवालदार तर बडेतेवाडा गावाजवळ घडवलेल्या भूसुरंग स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे